आयात करण्यात रस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन् याच्यात पुढील महिन्यात दुसरी शिखर बैठक मलेशियन मास्टर्स बॅडमिंटनच्या उपान्त्य सामन्यात सायना नेहवाल स्पेनच्या कॅरोलिना मारीनकडून पराभूत प्रधानमंत्री आज मुंबईभे मिर येत आहेत मुंबईत भारतीय चित्रप व्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घा ि आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे भारतीय रजतपाची दिवित्रपाच्या माध्यमातून उलगडत जाणारी भारताची सामाजिक सांस्कृतिक प्रगती दर्शवणारं हे संग्रहालय आहे

संग्रहालयामधे गुलशन महालाच्या प्रतिकृती जुनी उपकरणं फोट्ट वेशभूषा आणि विविध दुर्मिळ स्मृतीकस्तूघा संग्रह आहे हा संग्रह नऊ गात विभागला गेला आहे यावेळी चित्रपाक्षेत्रातील अनेक दिगंज कलाकार उपस्थित राहणार आहेत त्याधी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या हजीरा इथं लार्सन अण्ड ुंबो द्वारा सुसज्ज शस्त्रास्व यंत्रणा संकुलाचं लोकार्पण केलं या कारखान्यात मेक इन इंडीया उपक्रमांतर्गत होवित्झर तोफांची निर्मिती करण्यात येणार आहे

नवसारी इथं उभारण्यात येणा या निराली कर्करोग रुग्णालयाचा पायाभरणी समारंभही मोदी यांच्या हस्ते भारतानं अणुइंधनासाठीचा स्त्रोत वाढवण्याच्या उद्देशानं युरेनियमच्या पुरवठ्यासाठी उजबेकिस्तानबरोबर दीर्घ मुदतीचा करारा केला आहे गांधीनगरमध्ये वायव्रं गुजरात शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उजबेकीस्तानचे राष्ट्रपती शौकत मिरजियोयेव यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या दिल्ली उच्च न्यायालयानं आय आर सी टी सी अर्थात भारतीय रेल्वे खाणकाम आणि पर्यटन महामंडळाशी संबधीत दोन घोटाळ्याप्रकरणी राजद नेते लालू प्रसाद यादव पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्या अंतरीम जामीनाची मुदत वाढवली आहे महामंडळाची दोन हॉटेल चालवण्याचं कंत्राट खाजगी कंपनीला देताना प्रक्रियत अनियभितता केल्याप्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत त्यांच्या सुनावणीदरम्यान दिल्ली न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती अरुण भारद्वाज यांनी जामीनाची मुदत वाढवली पुढच्या सुनावणीच्या वेळी न्यायालय नियमित जामीन अर्जावर निर्णय देईल

असं त्यांनी सांगितलं

भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये तीन नवीन नौदल हवाई स्क्वाडूनला सरकारनं मंजुरी दिली आहे केरळ आणि अंदमान बे ाव्रिर सध्या उपलब्ध असलेल्या डोर्नियर स्क्वाडूनमध्ये अतिरीक्त विमानांसाठी कर्मचाऱ्यांच्या भरतीलाही सरकारनं मंजुरी दिली आहे

आता या कराराची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे नौदलाला मिळणाऱ्या डोर्नियर विमानांमध्ये अत्याधुनिक सेंसर्स काचेचं कॉकपिठ् अद्ययावत रडार यंत्रणा आणि उपकरणं बसवण्यात आली आहेत

संरक्षण उत्पादन सविव अजय कुमार यांनी काल गांधीनगर इथं व्हायब्रं गुजरात जागतिक संमेलनाच्या सांगता समारंभात गुजरातमध्ये संरक्षण आणि विमान क्षेत्रातल्या संधी या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला गेल्या तीन वर्षात देशाची रक्षा निर्यात दरवर्षींच्या निर्यातीच्या तुलनेत दुप्प झाली आहे तीन वर्षाआधी एकूण संरक्षण निर्यात दीड हजार कोशीरुपये इतकी होती जम्मू काश्मीरमध्ये खारदुंग ला इथं आज सकाळी पुन्हा एकदा बर्फ हा विण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे

या मृतदेहांची ओळख प विण्यात आली आहे

लवकरच वाराणसी आणि दिल्लीदरम्यान या ट्रेनची सेवा सुरू करण्यात येणार आहे

सुवर्ण चतुष्कोन क्षेत्रातला रेल्वेचा वाहतुकीचा वेळ कमी करण्यासाठी तसंच अधिक रहदारी असलेल्या रेल्वेमार्गावरचा ताण कमी करण्यासाठी प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत पॅसेंजर रेल्वेगाड्या ऐवजी मेमू गाड्या चालवण्याचा प्रस्तावावर रेल्वे मंत्रालय विचार करत आहे दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकता या सुवर्ण चतुष्कोना दरम्यानचे रेल्वेमार्ग हे देशातले सर्वाधिक व्यस्त आणि वर्दळीचे आहेत मेनलाइन इलेक्ट्रिक मलींपल यूनि अर्थात मेमू गाड्या या मार्गावर अधिक वेगानं धावू शकतील रेल्वे मंडळाचे सदस्य राजेश अगरवाल यांनी म्हटलं आहे

महीलांच्या एकेरी अंतिम सामन्यात आता मरीनचा सामना थायलंडच्या रत्वानोक इंग्मोन हीच्याशी होणार आहे

महाराष्ट्र आणि हरियाणानंतर सुवर्णपदकांच्या शर्यतीत मध्य प्रदेश तीन सुवर्णपदकांसह काल तिस या स्थानावर असला तरी मध्य प्रदेशची एकूण पदकसंख्या खूप कमी आहे अमेरिका आणि इतर देशांना धोकादायक ठरणारी प्योंगयांगची अण्वस्त्र नष्ट करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन् यांच्यात फेब्रुवारीच्या उत्तरार्धात दुसरी बैठक होणार आहे उत्तर कोरियाची अण्वस्त्रं नष्ट करण्याबाबत किम जोंग उन् यांनी दिलेला शब्द न पाळून त्या दिशेनं कोणतंही पाऊल उचललेलं दिसत नाही याबाबत काल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे दूत किम योंग चोल यांच्याशी चर्चा केल्यानंतर व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे मात्र ही दुसरी बैठक कुठे होईल याबाबत ठोस माहिती या निवेदनात दिलेली नाही

मृतांची ओळख पा ियाचं हिडाल्गो राज्याचे राज्यपाल ओमर फयाद यांनी सांगितलं मेक्सिको शहराजवळ काही चोर िवांनी पाईप लाईन अवैधरित्या तोडून ठेवली होती राष्ट्रपती लोपेज ओब्राडोर यांनी अशाप्रकारच्या घऱ्ञांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रपतींनी या घ िबद्दल दुःख व्यक्त केलं असून पीडितांना मदत करण्याबद्दल बैठक बोलावली आहे दरम्यान सर्व मुख्य पाईपलाईन बंद करण्यात आल्या असून गॅस पाईपलाईनच्या सुरक्षिततेसाठी जवान तैनात ठेवण्यात आले आहेत इराणच्या इंग्रजी भाषिक प्रसार माध्यम वाहिनीची पत्रकार मर्जीह हाशमी हिच्या अटकेच्या वृत्ताला अमेरिकी सरकारनं दुजोरा दिला आहे एका विशेष महत्त्वाच्या नसलेल्या प्रकरणात तिची चौकशी आवश्यक आहे मात्र ती या प्रकरणातल्या कुठल्याही गुन्हयाची आरोपी ठरवली गेलेली नाही असं वाशिंग्टनच्या जिल्हा न्यायालयानं म्हटलं आहे अमेरिकी गुन्हेगारी विरोधी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी ग्रँड ज्युरीसमोर तिची चौकशी पूर्ण झाल्यानंतर लगेचच तिची सुटका केली जाईल असं न्यायालयानं सांगितलं